या काळात जीवनावश्यक वस्तूंसह सर्व दुकानं बंद असतील

कमकुवत आरोग्य व्यवस्था याची जाणीव प्रशासनाला असल्यामुळेच चाचण्या वाढवणं बाधितांच्या संपर्कातील लोकांना शोधून काढणं असे खबरदारीचे उपाय करण्यावरच प्रशासनानं जास्त भर दिला

कोरोना विषाणू बाधेमुळे एकही मृत्यू झाला नसले आहेला जिल्हा अशी चंद्रपूर जिल्ह्याची ओळख आता झाली आहे आरोग्य यंत्रणा प्रशासन आणि नागरिकांच्या सहकार्यातून मिळालेलं हे यश इतर सर्व जिल्ह्यांसाठी नक्कीच आदर्श ठरेल आकाशवाणी बातम्यांसाठी चंद्रपूरहून मंगेश ढोले टोपे कोरोनाच्या प्रादु्भावामुळे मास्क आणि सॅनिटायजरचा वापर वाढला असून त्यांच्या किंमती निश्चित करण्यासाठी राज्य शासनामार्फत समिती गठीत करण्यात येणार आहेत्यामाध्यमातून सामान्यांना दिलासा मास्क आणि सॅनिटायजरचा समावेश जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत करण्यासाठी

बारामतीजवळच्या औद्योगिक वसाहतीला मात्र या टाळेबंदीतून वगळण्यात आलं आहे प्रसार होत असल्याचं निदर्शनास शहरातील नागरिकांच्या संपर्कात आल्यानेच ग्रामीण भागात कोरोनाचा आल्यानं दररोज विविध कामासाठी शहरात येणाऱ्या गावकऱ्यांवरकाही निर्बंध घालण्याचा निर्णय भोर हवेली मुळशीमधील ग्रामपंचायतींनी घेतला आहे ऐकू या त्याबद्दलचा हा वृत्तांत सद्यस्थितीत कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या पूणे शहरातील लोकांच्या संपर्कात आल्यानेच ग्रामीण भागातील लोकांना कोरोनाचा संसर्ग होत असल्याचं स्पष्ट झाल्यानं आता कामासाठी दररोज शहरात जाणाऱ्या गावकऱ्यांकडून कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात येणार नसल्याचं हमीपत्र भरून घेतलं जात आहे प्रामुख्यानं हवेली आणि भोर तसंच मुळशी तालुक्यात ही बाब वारंवार उघड झाल्यानंतर संबंधित ग्राम पंचायतींनी हमीपत्र भरून घेण्याची कार्यवाही सुरु केली असून त्यासाठी पुण्याच्या वेशीवरच स्वतंत्र केंद्र सुरु केली आहेत याशिवाय जुन्नर खेड आणि बारामती तालुक्यातही कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू लागली आहे बारामतीत काल मध्यरात्रीपासून

बकरी ईद संदर्भात काल आयोजित ऑनलाईन बैठकीत ते बोलत होतेउपमुख्यमंत्री अजित पवार गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही बकरी ईद साधेपणाने आणि कुठेही गर्दी न करता साजरी करावी असं आवाहन केलं आहेबकरी ईद निमित्त बकरी खरेदी करण्यासाठी मंडीचा आग्रह करू नका असंही मुख्यमंत्री म्हणाले दरम्यान बकरी ईद संदर्भात लवकरच मार्गदर्शक तत्त्वे आखली जाणार असल्याची माहिती मुंबई शहरचे संपर्कमंत्री अस्लम शेख यांनी काल मंत्रालयात आपल्या दालनात आयोजित पत्रकार परिषदेत दिलीशेख म्हणाले की बाधित क्षेत्रामध्ये कुठलेही सण साजरे करण्यास परवानगी नसेलविक्रीसाठी बकरे खरेदी

या कला केंद्रांमध्ये काम करणारे सुमारे एक लाख कलाकार सध्या बेकार आहेतटाळेबंदी शिथिल केल्यावर चित्रपट आणि द्रचित्रवाणी मालिकाच्या चित्रीकरणाला परवानगी मिळाली पण अजून तमाशाचे फड सुरु करण्याला परवानगी मिळालेली नसल्याने तमाशा कलाकारांसमोर रोजगाराची समस्या निर्माण झाली आहे टाळेबंदी सुरु झाल्यानंतर लावणी कला केंद्रातले लावणीचे सूर आणि ढोलकीचा तालही थंडावलाकला केंद्रांमध्ये काम करणारे कलाकार आपआपल्या गावी निघून गेले त्यांच्याजवळ असलेल्या जमा पुंजीतून टाळेबंदीचे दिवस कसेबसे काढले पण आता बचतही संपल्यानं काय करायचं असा प्रश्न या कलावंतांपुढे आहेकाही कलाकार शेतात मजूरीच्या काम करून काही कडधान्य भाजी विकून तर काही जे मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करत आहेतलावणी ही महाराष्ट्राची लोककला आहेएरवी रसिकांची भरभरून

सांगितलं सुरु करायला आता राज्य शासनाने परवानगी द्यावी किंवा लावणी कलाकारांना मदत द्यावी अशी मागणी कला केंद्रांच्या मालकांनी केली आहे

या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला

पोलिसांतर्फे जाहीर करण्यात आलं कार्यक्रमाविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून करोनाचं संकट एकदोन महिन्यांसाठी नव्हे तर चांगलं वर्षभर तरी सुरू राहणार आहेत्यासाठी आपली मानसिकता तयार करायला हवी असा सल्ला रत्नागिरीतले मानसोपचार तज्ज्ञ अतुल ढगे यांनी दिला

सकारात्मकता आवश्यक आहे मनाच्या आरोग्यासाठी तर करोनाच्याच काय पण कोणत्याही अनिश्चिततेला आपण तोंड देऊ शकतो असंही ते म्हणालेशाळेतले गुण म्हणजे आयुष्य हा समज बदलला पुढे यश कसं मिळेल पाहिजे यादृष्टीनं प्रयत्न करायला हवेत असं मत वाहतूक पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांनी व्यक्त केलंरत्नागिरीचे पोलीस उपअधीक्षक गणेश इंगळे या संवादात सहभाग घेताना म्हणाले की जगासाठी आपण एक व्यक्ती असलो तरी आपल्या कुटुंबासाठी आपण जग असतो हे लक्षात ठेवून प्रत्येकानं मनोबल वाढवलं पाहिजे

परभणी कोरोना विषाणुच्या वाढत्या प्राद्भावाच्या पार्श्वभूमीवर परभणी शहरासह जिल्ह्यात प्रशासनाकडून वारंवार लागू होणाया संचारबंदीच्या निर्णयाने सर्व छोटे मोठे व्यापारी हतबल झाले आहेत संचारबंदी किंवा टाळेबंदीचा उपाय प्रशासनानं वारंवार अवलंब् नये अशी मागणी जिल्हा व्यापारी महासंघाने जिल्हाधिका यांना सादर केलेल्या निवेदनात केली आहे